राज्यातल्या सर्वच मतदारसंघात वातावरण ढवळून निघालं आहे अजूनही महत्त्वाचे नेते कार्यकर्ते पक्षांतराचा मार्ग चोखाळत आहेत तर अनेक ठिकाणी प्रचार सभांमधून आरोप प्रत्यारोपांना जोर आला आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं सभा घेतली

शहा यांची सकाळी आज बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथंही प्रचार सभा झाली भाजप शिवसेना महायुती देशासाठी काम करते तर कॉंप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आघाडी आपापल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी काम करत असल्याची टीका शहा यांनी केली अमरावती जिल्ह्यात धारणी इथंही अमित शाह यांची सभा झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यात दोंड इथं महाआघाडीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली

शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांचीही अमरावती इथं जाहीर सभा झाली शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्ज मुक्ती दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा पुनरुच्चार उद्दव ठाकरे यांनी यावेळी केला

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजू झोडे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली वंचित आघाडी विरोधी पक्ष असेल असे भाकीत मुख्यमंत्र्यांनी केलं असलं तरी यावेळी आम्ही सत्तेत बसू आणि भाजप विरोधी पक्ष असेल अशी जोरदार टीका त्यांनी केली नाशिक जिल्ह्यात आज राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या सभा सुरू आहेत तर राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचार फेरी उद्या सकाळी शहरात होणार आहे तसंच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभाही उद्या ग्रामीण भागात होणार आहेत

यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार इथिओपियाचे प्रधानमंत्री अबी अहमद यांना जाहीर झाला आहे इरिट्रीया या शेजारी शत्रू राष्ट्रा सोबत शांतता प्रस्थापित केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे

यात अबी अहमद यांचा मोलाचा वाटा होता

राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिला जातो

ही संघटना पुढे चिपको आंदोलनाची प्रणेती ठरली भट हे या आंदोलनाच्या आद्य प्रवर्तकांपैकी एक आहेत

विराट कोहलीचं नाबाद द्विशतक भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरलं

सातवं द्विशतक ठोकत त्यानं प्रत्येकी सहा द्विशतकं करणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकलं

दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात सुरुवातीलाच घसरगुंडी उडाली आहे उमेश यादववनं दोन तर मोहम्मद शमीनं एक गडी टिपून दक्षिण आफ्रिकेवर वरचष्मा स्थापित केला आहे